संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काश्मीर मुद्द्यावर तिस या पक्षाची मध्यस्थी फेटाळली

जपान खुल्या बॅडमिटन स्पर्धेत पी

त्यानुसार राष्ट्रीय तपास संस्थेला काही महत्त्वाचे अधिकार दिले जातील या कायद्याचा दुरूपयोग होऊ नये म्हणून विशेष तरतुदी केल्या असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यावेळी म्हणाले अतिरेक्यांना निधी किंवा तिर मदत देणा यांनाही अतिरेकीच म्हटलं जाईल तसंच शहरी माओवाद्यांच्या कारवाया देखील या सुधारणांच्या कक्षेत येणार असल्याचं ते म्हणाले

या निर्णयामुळं साखर उत्पादक राज्यांना ऊसाच्या खरेदी बाबतच्या थकबाकी संपवण्यात मदत होईल आणि साखरेच्या किंमती स्थिरावतील असं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं या समितीच्या बैठकीनंतर ते नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते

सरकारकडून मिळणारं अनुदान थेट बँक खात्यात मिळवण्यासाठी आधारचा ओळखपत्र म्हणून वापर करण्याचा सरकारने निर्णय घेतला असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं

केंद्रीय मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत राष्ट्रीय खाण कामगार आरोग्य संस्थेचं विलीनीकरण राष्ट्रीय व्यवसाय आरोग्य संस्थेत करण्याचा निर्णय घेण्यात आला हे दोन्ही संस्थासाठी हितावह असेल आणि त्यातून किमान शासन आणि कमाल शासकीय कार्याचे उदाहरण समोर येईल असे मत महिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केलं मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते

कर्नाटकमधे नवं सरकार बनवण्याचा दावा करण्यासाठी राज्यपालांना भेटण्यापूर्वी आपण राष्ट्रीय नेत्यांकडून सूचनांची प्रतीक्षा करत आहोत असं कर्नाटक प्रदेश भाजपा अध्यक्ष येडियूरप्पा यांनी आज सांगितलं राष्ट्रीय नेत्यांकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतरच प्रदेश भाजपा समितीची बैठक होईल आणि त्यात निवडलेला नेता नंतर राज्यपालांची भेट घेईल असं भाजपा आमदार मधुस्वामी यांनी आज सांगितलं

राष्ट्रीय नेतृत्व लवकरच कर्नाटक भाजपाला मार्गदर्शन करेल असं संसदीय व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी वार्ताहरांना सांगितलं गेल्या पाच वर्षात आयकर वसूली द्प्पट झाल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितल आहे नवी दिल्लीत आयकर दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या करदात्यांचा विश्वास संपादन करण्याची आवश्यकता आहे तसंच आयकराच्या सर्व विभागांमधे चांगल्या समन्वयाची गरज असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं या कार्यक्रमात टॅक्सोलॉग या ई जर्नलचं तसंच प्रचार साहित्याचं प्रकाशन करण्यात आलं काश्मिर प्रकरणी तिस या पक्षाच्या मध्यस्थीचा प्रश्नच उद्भवत नाही कारण ते शिमला कराराच्या विरोधात आहे असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज लोकसभेत सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी ओसाका श्विं झालेल्या चर्चेदरम्यान काश्मिर समस्येचा उल्लेख केला नव्हता असं परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर यांनी यापूर्वीच सभागृहात स्पष्ट केलं आहे असंही राजनाथ सिंह यांनी शून्य प्रहरात दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे कश्मीर प्रकरणी तिस या पक्षाची मध्यस्थी मान्य करणं ही राष्ट्रीय अभिमाना विरोधी घटना ठरेल असं ते म्हणाले संरक्षण मंत्र्यांच्या निवेदनापूर्वी काँग्रेससह विर मान्यवर पक्षांनी सभात्याग केला त्याआधी प्रधानमंत्र्यांनी सभागृहात उत्तर द्यावं या मागणीवरुन विरोधकांनी गदारोळ केला

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी आज नवी दिल्लीत ही घोषणा केली

स्वित्झलँड गेल्यावर्षी प्रमाणेच याही वर्षी प्रथम क्रमाकांवर आहे

यावर्षीचा विषय वैद्यकीय क्षेत्रातल्या संशोधनावर आधारित आहे कामाच्या ठिकाणी होणा या लैंगिक छळाला परिणामकारकरित्या प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक त्या तरतुदी मजबुत करण्यासाठी सरकारनं एका मंत्रीस्तरावरील गटाची स्थापना केली आहे केंद्रीय मंत्री अमीत शहा निर्मला सीतारामन रमेश पोखरियाल निःशंक आणि महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती जुणी या गटाच्या सदस्य असतील कामाच्या ठिकाणी होणा या लैंगिक छळाचा प्रतिबंध करण्यासाठी परिस्थितीची पाहणी करुन योग्य त्या शिफारसी हा मंत्रीगट करेल सीमेवरुन होणा या घुसखोरीला प्रतिबंध करण्यासाठी सरकार विविध उपायांचा अवलंब करत असल्याचं केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितलं ते आज राज्यसभेत बोलत होते यामधे सीमा सुरक्षा दलाचा वापर सीमेवर कुंपण प्रखर प्रकाशाचे दिवे लावणं तसंच प्रभावी गस्त आणि राखण करणं अशा उपायांचा वापर केला जात आहे

रेती उत्खनन करणा यांविरुद्धच्या कारवाईबाबत सर्वोच्च न्यायालयानं केंद्रसरकार सीबीआय आणि पाच राज्यांना नोटीस बजावली आहे तामिळनाडू पंजाब मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या पाच राज्यांमधल्या बेकायदा रेती उत्खननाच्या प्रकरणांमधे चौकशी करण्याचे निर्देश सीबीआयला द्यावेत अशी विनंती करणारी याचिका न्यायालयात दाखल झाली आहे त्यावर न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं ही नोटीस जारी केली आहे बेकायदेशीर उत्खननामुळे पर्यावरणाला हानी पोचत असून त्याबाबत उत्तर देण्याचे निर्देश या नोटिशीद्वारे दिले आहेत

आज दुपारी दोन वाजून बावन्न मिनीटांनी ही प्रक्रिया योजल्याप्रमाणे पार पडली द्सऱ्यांदा कक्षा उंचावण्याची प्रक्रिया येत्या शुक्रवारी करण्यात येणार आहे

कर्नाटकातल्या दूर्बल घटक तसंच भूमिहीन मजुरांची कर्ज माफ करण्यासाठी एका नवीन कार्यक्रमाची घोषणा आज काळजीवाहू म्ख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी केली आहे

जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीची पी व्ही सिंधू आणि एच एस प्रणॉय यांनी महिला आणि पुरूष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे